जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत सर्वप्रथम टपाली मतदान त्यानंतर मतदान यंत्रांमधल्या मतमोजणीला प्रारंभ होईल आणि शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांमधल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी होणार आहे द्पारनंतर निकाल हाती यायला सुरुवात होईल आकाशवाणीचा वृत्त विभाग सकाळी साडेदहा पासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे निवाडा जनतेचा या कार्यक्रमात राज्यातले आकाशवाणीचे चारही वृत्तविभाग सहभागी होणार आहेत राज्यातल्या लोकसभेच्या अट्टेचाळीस जागांसाठी फेरी पद्धतीनं निकाल जाहीर केले जाणार आहेत यात पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच पस्तीस निवडणूक निकाल फेऱ्या होतील त्या खालोखाल गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात प्रत्येकी तेहतीस निवडणूक निकाल फेऱ्या तर बीड आणि शिरूर मतदारसंघात बत्तीस निवडणूक निकाल फेऱ्या होतील सर्वात कमी म्हणजे सतरा निवडणूक निकाल फेन्या हातकणंगले मतदारसंघात होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी कळवलं आहे निवडणूक निकालांच्या ताज्या बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं बातमीपत्रांच्या वेळांमधे काही बदल करण्यात आले आहेत त्यानुसार दररोज सकाळी साडे आठ वाजता प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या सकाळी नऊ वाजता प्रसारित होईल त्याखेरिज निवडणूक विशेष बातमीपत्रं अरिमता आणि आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो वाहिनीवरुन प्रसारित होतील निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या निर्वाचन सदनात चोवीस तास कार्यरत ईव्हीएम नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे जिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित तक्रारींवर हा कक्ष देखरेख ठेवेल

या उपग्रहानं पाठवलेली माहिती कृषी वन आणि आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे झिोच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी झिोचं अभिनंदन केलं आहे

आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे प्रत्येक नागरिकान नैसर्गिक संसाधनाच्या सवर्धनाचा प्रयत्न केला पाहिजे आणि जैवविविधतेचं संरक्षण करणं आणि पर्यावरणाचं संतुलन राखणं या बाबींचं महत्त्व मुलांना शिकवलं पाहिजे असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड् यांनी या दिनानिमित्त एका संदेशात म्हटलं आहे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे

यवतमाळमध्ये वेकोली वणी क्षेत्राच्या कैलास नगर वसाहतीत शौचालयाची टाकी साफ करताना काल दोन सफाई कामगारांचा मृत्यू झाला कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच या दोन सफाई कामगारांचा जीव गेला असून स्वच्छतेच्या दृष्टीनं कामगारांना कुठलीही सुरक्षा पुरवली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे जालना जिल्ह्यात दगडाच्या खाणीत अचानक स्फोट झाल्यानं काल एका मजूर दाम्पत्याच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला अंबड तालुक्यात वलखेड इथं दुपारी तीनच्या सुमाराला ही दुर्घटना झाली बीड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले गेवराई तालुक्यात कोळगावजवळ तीन वाहनांच्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोन जणींचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे दुसरा अपघात काल दुपारी बीड परळी मार्गावर झाला वडवणी तालुक्यात कुप्पी फाटा इथं मोटार सायकलला पाठीमागून आलेल्या टमटमनं जोराची धडक दिली यात पती पत्नीसह एक चिमुकली ठार झाली